शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापनेची चर्चा सुरू असतानाचं काल सकाळी अचानक भारतीय जनता पक्षाचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्रख्यमंत्रीपदाची तर राष्टवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपम्रख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती एन व्ही रामन्ना अशोक भूषण आणि संजीव खन्ना सकाळी साडेअकरा वाजता ही सुनावणी घेणार आहेत

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं असंही या याचिकेत म्हटलं आहे या पक्षांनी दाखल केलेल्या अन्य एका यचिकेत या तीन पक्षांना बहुमत सिद्ध करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे शक्ती परिक्षणाचं व्हिडिओ रेकॉर्डींग करावं त्याची प्रत न्यायालयासमोर सादर करावी आणि शक्ती परिक्षणाच्या कारवाईचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे

भाजपचे गटनेते फडणवीस यांनी रात्री साडेआठ वाजता राजभवनावर जाऊन राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता पाठिंब्याचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांना सोपवले पत्र मिळाल्यानंतर राज्यपालांनी राष्टपती भवनाला अहवाल पाठवला त्यानंतर पहाटे पावणे सहा वाजता राष्टपती राजवट मागे घेण्यात आली आणि लगेचच आठ वाजेच्या सुमाराला राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपम्ख्यमंत्रिपदाची शपथ दिली

शपथविधीनंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेला कंटाळून आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं भाजपसोबत सरकार स्थापन करण्याबाबतची भूमिका आपण पक्षाच्या बैठकीत सुरूवातीपासून मांडली होती असंही ते म्हणाले

या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणार नाही असंही पवार यांनी सांगितलं महाराष्ट्रात राजकारणाचा लाजिखाणा खेळ सुरू झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली त्यानंतर सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँप्रेसच्या पदाधिकारी आणि आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली यासोबतच त्यांचे व्हीप जारी करण्याचे अधिकारही रद्द झाले आहेत विधीमंडळ गटनेता पदाचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं

पक्षाच्या काल मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ही भूमिका मांडली भाजप बह्मत सिद्ध करु शकणार नसून भविष्यात महाविकास आघाडीचंच सरकार येईल असा दावाही त्यांनी केला

ते काल अकोला इथं वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान आणि ग्रहमंत्र्यांची भेट घेतली होती यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र त्या बैठकीत संशयास्पद चर्चा झाली होती हे आता स्पष्ट झाल्याचं आंबेडकर म्हणाले

उस्मानाबाद जालना हिंगोली तसंच औरंगाबाद इथं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला मात्र सोलापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक प्तळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला वर्धा इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवार यांच्या निर्णयाचा निषेध केला पालघरमध्ये शिवसेनेनं भाजप मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध केला

या कार्यक्रमाचा हा एकोणासाठावा भाग आहे आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑम ए आय आर या मोबाईल एप वरुनही हा कार्यक्रम ऐकता येईल

मृतामंधले सहा जण लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले तर बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे उर्वरित तिघा मृतांपैकी दोघे सोलापूरचे तर एक जण सांगली जिल्ह्यातला रहिवासी आहे

दरम्यान औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधून अपघातग्रस्तांना सर्व वैद्यकीय मदत देण्याची विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यावेळी श्रीलंकेचे महानायक थेरो वारकागोडा धम्मसिध्दि उपस्थित होते दरम्यान मिलिंद महाविद्यालयाजवळच्या क्रीडा संकुलात बौध्द धर्माचे पुनरूज्जीवन आणि मजबुतीकरणात आमची भूमिका या विषयावर विविध देशातून आलेल्या बौध्द भिक्खूंनी काल उपस्थित उपासक उपासिकांना मार्गदर्शन केलं दरम्यान दलाई लामा यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधला जगभरात धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हिंसेबद्दल आपण व्यथित असल्याचं ते म्हणाले केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणुस घडणार नाही तर बुदधांच्या तात्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा अहिंसा मानवतावाद यावरचं भारतीय प्राचीन तत्वज्ञानातलं शिक्षण देण्याची गरज असल्याचं दलाई लामा यांनी सांगितलं आज सकाळी साडेनऊ वाजता मिलिंद महाविद्यालयाजवळच्या क्रीडा संकुलात दलाई लामा यांचं विशेष चर्चासत्र होणार आहे या परिषदेचा आज विविध कार्यक्रमांनी समारोप होईल

पहिल्या डावात पाच गडी बाद करणाऱ्या इशांत शर्मानं दसऱ्या डावातही चार बळी घेतले उमेश यादवनं दोन गडी बाद केले

काल कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद झाली